शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाची आज विधानभवनात बैठक झाली ही बैठक सकारात्मक झाल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी बातमीदारांना सांगितलं शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या असून वन जमिनींबाबत सहा महिन्यात निर्णय घेतला जाईल आदिवासींच्या जीर्ण शिधापत्रिका सहा महिन्यात बदलून दिल्या जातील तसंच वन हक्क कायद्याअंतर्गत अपात्र ठरणारे दावेही सहा महिन्यात निकाली काढले जातील असं आधासन या बैठकीत दिल्याचं त्यांनी सांगितलं किसान सभेच्या मुंबई विधानभवनावरच्या मोर्चाला पाठिंबा म्हणून शेतमजूर यूनियन आणि मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानं आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा मजूरांना मनरेगाची कामं उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना देण्यात आलं

यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली असुन मुख्य सचिवांनी याबाबतचा आढावा दोन महिन्यात घेऊन त्याबाबतची माहिती शासनाला सादर करावी असं त्यांना सांगितलं आहे विविध मुद्दयांवरुन विरोधी पक्षांनी तसंच सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या तेलगू देसमच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे आज सहाव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज विस्कळीत झालं पंजाब नॅशनल बँक घोटाळा आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा कावेरी पाणीवाटप तंटा या मुद्दयांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यावर टीआरएस टीडीपी अण्णा द्रमुक आणि वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांनी आपल्या मागण्याबद्दल घोषणाबाजी करत हौद्यात धाव घेतली तेव्हा सभापती सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरु होताच गदारोळ सुरु झाला

त्यानंतर लगेचच कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यभेचं कामकाजही विविध मुद्दयांवरुन आधी दुपारी दोनपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडून नारायण राणे आणि केरळचे प्रदेशाध्यक्ष व्ही मुरलीधरन यांनी तर कॉंप्रेसकडून कुमार केतकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले भाजपाकडून विजया रहाटकर यांनी आज ऐनवेळी अर्ज दाखल केला भाजपाकडून प्रकाश जावडेकर शिवसेनेतर्फे अनिल देसाई तर राष्ट्रवादी कॉप्रेसतर्फे वंदना चव्हाण यांनी याआधीच अर्ज भरले आहेत सहा जागांसाठी सात अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

ट्र जी स्पेक्ट्रम आणि एयरसेल मॅक्सिस व्यवहारांसह संबंधित अन्य प्रकरणांवर केंद्र सरकारनं दोन आठवड्यात अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे याप्रकरणांचा तपास खूप दिवसांपासून सुरु असल्याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं

अमे रिकेच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या वाढीच्या शक्यतेमुळे जागतिक बाजाराला दिलासा मिळाल्याचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि चलनफुगवट्याच्या दराची ताजी आकडेवारी आज जाहीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर परदेशी निधींनी गृंतवणूकीचा ताजा ओघ आणल्यामुळे बाजारात तेजी राहिल्याचं शेअर दलालांनी सांगितलं तेल आणि वायू एमएमसीजी बँक वीज पायाभूत सुविधा माहिती तंत्रज्ञान वाहन आणि भांडवली वस्तू क्षेत्राला या तेजीचा फायदा झाला

वाशिम शहराला संभाव्य पाणीटंचाईपासून वाचवण्यासाठी कोकलगाव बॅरेजेसचं पाणी वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात सोडण्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचं काम प्रशासनानं हाती घेतलं आहे मात्र कोकलगावाच्या गावकऱ्यांच्या यापूर्वीच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस संरक्षणात जलवाहिनीचं काम सुरु आहे गावकऱ्यांनी मात्र आपल्याला पाण्यापासून वंचित राहावं लागू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातल्या नागेशवाडी इथं काल सहावी संबोधी धम्म परिषद संपन्न झाली केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्या

थूल यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या परिषदेत अरविंद सोनटक्के यांना धम्मरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळी मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हिंगोलीत आखाडा बाळापूर वारंगा आडगाव रंजे नादापुर वसमत तालुक्यात सुमारे अर्धा तास विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे कापलेल्या गहूपिकाचे नुकसान झालं तर नांदेड जिल्ह्यात नांदेड तालुक्यांत पाऊस पडल्यानं गहू हरभरा हळद केळी इ

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थाना दिल्या जाणाऱ्या सहकार महर्षी सहकार भूषण पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली कोल्हापूर जिल्ह्यातल्या श्री हनुमान सहकारी दुध व्यावसायिक संस्था आणि भोगावती सहकारी दुध व्यवसायिक संस्थेला प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे विदर्भात काल हलका पाऊस झाला मराठवाङ्यात तुरळक ठिकाणीही पाऊस पडला उत्तर कोकणातलं कमाल तापमान लक्षणीयरित्या वाढलं होतं दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रात ते सरासरीपेक्षा जास्त तर विदर्भात ते सरासरीपेक्षा कमी होतं उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घसरण झाली

येत्या दोन दिवसात राज्यातलं तापमान प्रामुख्यानं कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे